कतार आंतरराष्ट्रीय चषक भारोतोलन स्पर्धत साईखोम मीराबाई चानूनं पटकावलं सुवर्णपदक नागरिकत्व सुधारणा कायदयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी राज्यात शांतता राखावी असं आवाहन मृख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे त्यांनी आज विधानसभेत याबाबतचं निवेदन केलं राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी सरकार समर्थ असल्याचं ते म्हणाले या कायद्याबाबत अनेकांच्या मनात गैरसमज आहेत तसंच काही लोक नागरिकांमधे संश्रम पसरवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना बळी पडू नका असंही म्ख्यमंत्री म्हणाले मुंबईत झोपडपट्टी प्नर्वसनाबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी आज केली आठ ते दहा सदस्यांच्या या समितीत विधिमंडळाचे सदस्य आणि काही वास्तू विशारद यांचा समावेश असेल प्रकल्पासंदर्भात येणार्या तक्रारींची चौकशी ही समिती करेल हा चौकशी अहवाल स्वीकारणं झोपडपट्टी पुनर्वसन प्रधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिका यांना बंधनकारक राहील असं जयंत पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितलं

राज्य सरकारनं विकास कामांच्या स्थगितीची मर्यादा आठवडयाची ठेवून आवश्यक आढावा घ्यावा अशी मागणी भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली स्थगितीच्या नादात राज्यात विकासकामं बंद पडतील असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग नसल्याचं प्रतिज्ञापत्र लाचलूचपत प्रतिबंधक विभागानं आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठासमोर सादर केलं

यातल्या कोणत्याही प्रकरणांशी अजित पवार यांचा काही संबंध नसल्याचं लाचलूचपत प्रतिबंधक विभागानं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे मात्र न्यायालयानं याबाबत काही आदेश दिला तर याप्रकरणाची प्न्हा चौकशी केली जाऊ शकते असंही विभागानं सांगितलं भारतीय जनता पार्टीनं मात्र अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिलेल्या क्लिनचीटला विरोध केला आहे पक्ष या विरोधात पृन्हा कोर्टात जाऊ शकतो असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं विभागाचं हे प्रतिज्ञापत्र दिशाभूल करणारं आहे ते न्यायालयात टिकणार नाही असंही फडणवीस म्हणाले गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील नेलगुंडा परिसरात नक्षलवायांनी बेदम मारहाण करून आणि बंदकीच्या गोळ्या झाडून आज एका इसमाची निर्घूणपणे हत्या केली या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून लोकांमध्ये नक्षल्यांची दहशत निर्माण झाली आहे नक्षलवाद्यांनी एका इसमाची निर्धृणपणे हत्या करून त्याचा मृतदेह धोडराज ते घोटपाळी या मार्गावरील जंगल परिसरात फेकून दिला कृषी क्षेत्राच्या विकासाच्यादृष्टीनं शेतकऱ्यांपर्यंत शाश्वत तंत्रज्ञानाची माहिती पोहचवणारं आकाशवाणी हे एकमेव शासकीय माध्यम आहे असं मत आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे सहाय्यक कार्यक्रम संचालक कपिलकुमार धोरे यांनी व्यक्त केलं आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या कृषी कार्यक्रम विभागाची बैठक आज मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते आकाशवाणीच्या कृषी कार्यक्रमांची गुणवता आणि व्यापकता आजही कायम आहे असं त्यांनी सांगितलं या बैठकीत पुढच्या तिमाहीतल्या कृषी विषयक कार्यक्रमांसाठीचे विषय निश्वित केले कृषी मत्स्य पश्संवर्धन कृषी विद्यापीठाचे अधिकारी तसंच शास्त्रज्ञही या बैठकीला उपस्थित होते स्वच्छतेचा संदेश देणारे महान संत गाडगेबाबा यांना आज त्यांच्या पुण्यतिथीनिमितानं सर्वत्र अभिवादन केलं जात आहे यानिमित्तानं नांदेड वाशिम अमरावती परभणी या जिल्ह्यांसह राज्यात सर्वत्र स्वच्छता अभियानाचं तसंच इतर कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं ध्ळे महापालिकेच्या आवारात संत गाडगेबाबा यांचा प्र्णाकृती प्तळा उभारण्यात चालढकल होत असल्याचा निषेध करत महापालिका प्रवेशद्वारावर आज परिट समाजानं आंदोलन केलं

तो प्तळा तयारसुद्धा आहे मात्र अजूनही तो उभारला जात नाही याबद्दल आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली

पोलिसांच्या पथकानं बंद्कीच्या तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली राजशिष्टाचारमंत्री सुभाष देसाई यांच्यासह राजकीय आणि कलाक्षेत्रातले अनेक व्यक्ती यावेळी उपस्थित होते लागू यांच्या इच्छेप्रमाणे अंत्यसंस्कारावेळी कोणतेही धार्मिक विधी झाले नाहीत दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर इथं सकाळी लागू यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं नाट्य चित्रपट तसंच विविध क्षेत्रातल्या व्यक्तींसह रसिकांनी यावेळी अंत्यदर्शन घेतलं

महिला सुरक्षेसंबंधित संसदेत प्रलंबित असलेले कायदे करावेत निर्भया प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर फाशी दिली जावी तसंच राष्ट्रीय पातळीवर महिला मदत क्रमांक ठेवावा यांसह इतर मागण्यांसाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकार विरोधात मौन आंदोलन सुरू केलं आहे

राज्य पर्यावरण संस्था महासंघामार्फत होणार असलेल्या या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पंधरा जिल्ह्यांमधल्या शाळांमधले विद्यार्थी पोस्ट कार्डद्वारे पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश घराघरात पोहोचवणार आहेत जालना जिल्ह्यात मंठा इथं आज पहाटे चारशे किलो गांजा पोलिसांनी जप्त केला केरळातल्या तिरुअनंतप्रम इथून या गांज्याची तस्करी केली जात होती मंठ्याचे पोलीस निरीक्षक विलास निकम यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचन पोलिसांनी हा गांजा जप्त केला ट्रकसुदधा ताब्यात घेतला आहे सोलापूर जिल्ह्यात वीजबिल थकबाकीदारांविरोधात कारवाई करण्यात येत आहे

जालना इथं आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महिलांसाठी डिजिटल सखी या एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन राज्य महिला आयोग आणि राष्टीय बालकामगार प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहटकर यांनी कार्यशाळेत सहभागी महिलांशी डिजिटल प्लिकेशनच्या माध्यमातून संवाद साधला जळगाव जिल्ह्यात जैन पाईप कंपनी समोर आज झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार झाले चारचाकी वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवर असलेल्या काका आणि प्तण्या यांचा अपघातात मृत्यू झाला केंद्र सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं आयोजित केलेल्या मंगरुळ विभागीय क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आज पार पडला येत्या दोन दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे